देशातल्या आठ कोटी शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेअंतर्गत डिसेंबर फेब्रुवारी या कालावधीचा निधी देखील आजच दिला जाणार आहे संध्याकाळी प्रधानमंत्री संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला भेट देणार आहेत

विज्ञान अणि तंत्रज्ञानाचं ग्रामीण विकासातलं योगदान हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे नववर्षाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिम्मे खेसार नामग्येल वांगचुक भूतानचे प्रधानमंत्री लोते शेरिंग श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद सोलिह बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना आणि नेपाळचे प्रधानमंत्री के

ओली यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला या सर्व नेत्यांना मोदी यांनी भारतीय जनतेच्या वतीनं नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या शेजाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे यावर त्यांनी भर दिला भारताच्या सर्व मित्रराष्ट्रांची आणि या प्रदेशातल्या भागीदारांची एकत्रित प्रगती झाली पाहिजे भरभराट झाली पाहिजे तसंच शांतता आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं पाहिजे हा भारताचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसच्या नेत्यांनी काल खातेवाटपाला अंतिम रुप देण्यासाठी बैठक घेतली या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबाबत बातमीदारांना माहिती दिली खातेवाटपासंदर्भातली चर्चा पूर्ण झाली असून आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करतील असं त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यातल्या सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांमधे खाते वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत असं कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे राज्यातला वस्तू आणि सेवा कर महसूल कसा वाढवता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली

भारताचे पर्यटन आणि सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह नेपाळचे माजी प्रधानमंत्री राजकीय पक्षांचे नेते आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते नेपाळमधल्या पर्यटनाला चालना देणं आणि या वर्षी वीस लाख पर्यटकांना आकर्षित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे भारत आणि नेपाळ यांच्यात प्राचीन काळापासून सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध आहेत आणि युवकांमधला उत्साह आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास प्रल्हाद सिंग यांनी यावेळी व्यक्त केला सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या महिन्यात देशाच्या विविध भागात झालेल्या निदर्शनांच्या वेळी झालेल्या हिंसाचारात पीएफआय अर्थात पॉप्युलर फ़ंट ऑफ इंडिया या संघटनेचा हात असल्याचं दिसून येत आहे असं केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे ते नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते या संघटनेचा सिमी या संघटनेशी संबध असल्यासह विविध आरोप या संघटनेच्या विरोधात होत आहेत त्याबाबतच्या पुराव्यांच्या आधारे या संघटनेवर कोणती कारवाई करायची त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती प्रसाद यांनी दिली ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी दरात जास्त वाहिन्या पाहू शकणार आहेत

एका घरात एकाहून अधिक टीव्ही संच असतील तर नेटवर्क क्षमता शुल्कापोटी जास्त रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असंही ट्रायच्या निवेदनात म्हटलं आहे वस्तू आणि सेवाकराच्या महसुलात नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात सोळा टक्के वाढ झाली आहे

राजकीय पक्षांच्या नोंदणी अर्जाच्या स्थितीबाबत माग ठेवण्याची व्यवस्थापन प्रणाली निवडणूक आयोगानं सुरु केली आहे आयोगानं गेल्या महिन्यात नोंदणीबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमधे सुधारणा केली आहे नवे निकष कालपासून लागू झाले

एम एस आणि ई मेलद्वारे सद्यस्थिती जाणून घेणं शक्य होणार आहे दृष्टीहीनांना चलनी नोटांचं मूल्य ओळखता यावं यासाठी रिझर्व बँकनं मनी अर्थात मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर हे अॅप सुरू केलं आहे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत या एपचं उद्घाटन केलं

मोबाईलमध्ये हे अॅप इन्स्टॉल केल्यावर ते ऑफलाईन देखील चालू शकेल या अॅपद्वारे हिंदी आणि इंग्रजीतून नोटांचं मूल्य किती आहे ते ऐकता येईल असं रिझर्व बँकेनं सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांनी आपापल्या तुरुंगात असलेल्या नागरी कैदी आणि मच्छिमारांच्या याद्या परस्परांना सोपवल्या

जास्त अर्जदारांमुळे संकेतस्थळावर काही समस्या निर्माण झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला

देशभरात साजरा होणाऱ्या मकरसंक्रात लोहरी ओनम अशा सणांमुळे हा बदल केलेला आहे विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी व्हावा या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हा उपक्रम करत आहेत